कामकाज प्रारंभी अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं होतं सरकार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही अशी भूमिका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती भाजप आणि शिवसेना सदस्यां दरम्यान यावेळी धक्काब्क्कीचा प्रकार घडला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावर सभागृहाचं कामकाज तहकूब केलं एकमेकांच्या अंगावर जाण्याची घटना प्न्हा घड्र नये हा प्रकार अशोभनीय असून असे प्रकार होता कामा नये असं विधानसभा अध्यक्षांनी यावर म्हटलं मुख्यमंत्र्यांसमोर फलक फडकवण्यात आला त्याबद्दल त्यांनी सदस्यांना समज दिली सभागृह व्यवस्थित चालवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं आवाहनही विधानसभा अध्यक्षांनी यावेळी केलं कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा विरोधी पक्ष सदस्यांची घोषणाबाजी सुरू राहिली गदारोळ वाढत गेल्यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विधानपरिषदेचं कामकाजही गोंधळामुळे पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं

शेतकऱ्यांचा विश्वास घात झाला असल्यानं याचा धिक्कार म्हणून हा मुद्दा लावून धरला असंही फडणवीस म्हणाले

त्या काल दूरदृष्य प्रणालीद्वारे भारतीय आर्थिक मेळाव्याला संबोधित करत होत्या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

त्यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी इथं शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

यासंदर्भात निवडणूक आयोगाचं पत्र काल महापालिका आयुक्तांना प्राप्त झालं महापालिका निवडण्कीकरता सोडत काढणे प्रभागरचना प्रसिद्ध करणे हरकती आणि सूचना मागवणे ही प्रक्रिया रद्द करत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे

जिल्ह्यात द्राक्ष बागांचं क्षेत्र आठशे हेक्टरहून अधिक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे

भाजप शहर कार्यकारणीच्या वतीनं काल या मुद्दावर जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणं आंदोलन करण्यात आलं होतं

या राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी जिल्ह्यासह नाशिक पुणे औरंगाबाद या जिल्ह्यांतून खरेदी विक्रीबरोबरच देशी विदेशी आणि डांगी जनावरांच्या प्रदर्शनासाठी हजारो शेतकऱ्यांनी आपले वळू आणले होते अकोले तालुक्यातील सोमलवाडी इथले सोमा गंभीरे यांचा दोन दाती वळू यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेता ठरला

अंतिम फेरीत जाण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे